सभागृह सुरु होताच तृणमूल काँप्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी तहकुबीची सूचना मांडत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी त्यांना परवानगी नाकारली राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चयेंत या मुद्दयावर सदस्य चर्चा करु शकतात असं नायडू यांनी सांगितलं सदस्यांनी आपापल्या असनाकडे परत जावं असं आवाहन त्यांनी केलं मात्र काँप्रेस तृणमूल काँप्रेस अणि त्विर पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी चालूच ठेवली दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरही या सदस्यांनी आक्षेप नोंदवला याआधी अनुराग ठाकूर त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवत असतानाही काँप्रेसच्या सदस्यांनी त्यांचा निषेध केला महात्मा गांधीजींबद्दल भाजपा खासदार अनंत हेगडे यांनी केलेलं कथित वरूव्य आणि सुधारित नागरिकत्व कायद्याशी संबंधित मुद्यांवरुन लोकसभेत आज विरोधी सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला त्यामुळे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब कराव लागलं आज सकाळी सभागृहाचं कामकाज सुरु होताच काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना परवानगी दिली नाही

मात्र गदारोळ चालूच राहिला त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं त्याआधी लोकसभेचे माजी सदस्य आणि माजी दिवंगत सदस्यांना तसंच ओमानचे दिवंगत सुल्तान काबूस बीन सईद अल सईद यांना सभागृहानं आदरांजली वाहिली प्राणघातक कोरोना विषाणूला प्रतिबंध कारण्यासाठी आणि त्यानुषंगानं व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य नौवहन परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाच्या विभागांनी योजलेल्या कृती कार्यक्रमाचा मंत्र्यांच्या गटानं काल आढावा घेतला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत नागरी हवाई वाहतूकमंत्री हर्षदीप पुरी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर गृहराज्यमंत्री जी किशन रेङ्डी नौवहनमंत्री मनसुखलाल मांडवीय आदी उपस्थित होते केरळमध्ये आढळलेल्या एका रुग्णाच्या स्थितीबद्दल या बैठकीत चर्चा झाली तूर्त चीनचा प्रवास करू नये असा सल्ला सरकारनं जाहीर केला आहे चीन पासपोर्टधारकांना ई आणि वैयक्तिक वीजा रद्द केला आहे

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जी सेव्हन या आघाडीच्या सात औद्योगिक देशांच्या गटानं जागतिक आरोग्य संघटना युरोपीय संघ आणि चीनसोबत काम करायची तयारी दाखवली आहे या संकटाला तोंड देण्यासाठी स्वतंत्रपणे केलेले प्रयत्न उपयोगाचे ठरणार नाहीत असं मत या देशांनी व्यक्त केलं असून जर्मनी ब्रिटन आणि फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक आज होण्याची शक्यता आहे या बैठकीत ते प्रवास नियंत्रण प्रतिबंधात्मक उपाय आणि या विषाणूसंदर्भातल्या संशोधनासाठीच्या प्रयत्नांमधे समन्वय साधण्याबाबत प्रयत्न करतील

दहशतवाद हे गंभीर आव्हान आहे मात्र दहशतवादी गट आणि त्यांना पोसणाऱ्यांविरुद्ध आपण कडक कारवाई करु शकतो हे भारतानं दाखवून दिलं आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली क्रें तिस या संरक्षण अधिकारी परिषदेत बोलत होते शेजारी देशानं दहशतवाद्यांना सरकारी पाठिंबा आणि पायाभूत सुविधा पूरवुन भारताच्या संयमाची परीक्षा पाहिली मात्र एक जबाबदार आणि समर्थ देश म्हणून दहशतवादी गट आणि त्यांना संरक्षण देणा यांची कारस्थानं निष्फळ करण्यासाठी आपण समर्थ असल्याचं भारतानं दाखवून दिलं असं ते म्हणाले हिदी महासागर आणि भारत प्रशांत क्षेत्रातल्या आव्हानांबाबत राजनाथ सिंग म्हणाले की देशाच्या हितरक्षणावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे भारतासारख्या मोठ्या देशाला आपलं संरक्षण सहकार्य मोजक्या देशांपुरतं मर्यादित ठेवता येत नाही त्यामुळे ते विस्तारण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात त्यादृष्टीनं दहा नवे संरक्षण विभाग आणि त्यासाठी आणखी दहा अधिकारी नेमण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली मंदी रोखण्यासाठी आधीघ्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं काल नवी दिल्ली बें फिक्कीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या सार्वजनिक संपत्तीचा वापर जबाबदारीनं करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे अर्थसंकल्पातल्या प्रस्तावित खर्चाचं उद्विष्ट संपत्ती निर्माण करणं हेच आहे असं त्या म्हणाल्या निर्गुतवणूकीतून मिळणा या पैशाचा वापर पायाभूत सुविधांच्या विकासाकरता केला जाईल त्यातून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असं सीतारामन यांनी सांगितलं दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता पूर्ण भरात आला आहे प्रचारासाठी फक्त तीन दिवस उरले असल्यानं विविध राजकीय पक्षांनी आपले आघाडीचे प्रचारक दिल्लीत पाठवले आहेत आघाडीचे नेते रोड शोज जाहीर सभा आणि दारोदार जाऊन प्रचार करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी पश्चिम दिल्लीतल्या द्वारका भागात प्रचारसभा घेणार आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी चांदनी चौकात एक चौकसभा घेणार आहेत तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीरसभा किरारी कं होणार आहे काँग्रिसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री केंप्टन अमरिंदर सिंग हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिदरसिंग हुडा आणि खासदार राज बब्बर यांच्या आज जाहीरसभा होणार आहेत

बोडो करारावर स्वाक्षरी झाल्यानिमित्त आसाममधे कोक्राझार क्रि येत्या सात तारखेला होणा या समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत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 ऐतिहासिक बोडो करारानिमित्त आयोजित या समारंभाला प्रधानमंत्री संबोधित करणार आहे

जम्मू कश्मीरमध्ये किसान क्रेडिट कार्ड आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या दोन योजनांच्या अंमलबजावणीचा केंद्रीय मुख्य सविव बी

सुब्रमण्यम यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून काल आढावा घेतला त्या बरोबरच बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायद्यानुसार सुरु असलेल्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला किसान क्रेडिट कार्ड योजनेत लाभार्थ्यांची नोंदणी धीम्या गतीनं होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

जम्मू कश्मीरच्या विभागीय आयुकांकडून या प्रक्रियेवर लक्ष ठेवलं जात आहे सुद्रमण्यम यांनी कुक्कुटपालन मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या योजनेत सहभागी करण्याचे निर्देश उपायुकांना दिले आहेत गैरप्रकार टाळण्यासाठी या योजनेला आधार कार्डाबरोबर जोडण्यात येणार आहे

काही दिवसांपूर्वी अरब राष्ट्रसंघटनेनंही ही योजना पॅलेस्टाईनच्या लोकांच्या दृष्टीने अन्यायकारक असल्याचं कारण देत तिला तीव्र नकार दिला होता जेद्दाह ििं झालेल्या बैठकीत काल उलामी देशांच्या संघटनेनं या योजनेत पॅलेस्टाईनच्या लोकांच्या आकांक्षांची आणि अधिकारांची परिपूर्ती होत नसल्याचं सांगत या अमेरिकी झायली शांतियोजनेवर काट मारली